या दुर्घटनेत सात जणांचे म़तदेह आतापर्यंत हाती आले असून मदत कार्य अजूनही सुरू आहे हे धरण काल रात्री फुटल्यामुळे किमान सात गावं पाण्याखाली गेली असून किमान बारा घरं वाहून गेली आहेत सुमारे तीन हजार लोकांना या आपत्तीचा फटका बसला आहे दसरीकडे पावसाचं पाणी साचून ठप्प झालेल्या मुंबईत जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि सर्वाधिक दैनिक उत्पन्न मिळवून देणा या ठाणे रेल्वे स्थानकाला कोणत्या सुविधा प्रवणार असा प्रश्न आज लोकसभेत शिवसेनेच्या राजन विचारे यांनी केला होता त्याला रेल्वे राज्यमंत्री उत्तर देत होते

देशातल्या एक्सिम बँकस्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांसह अन्य काही बँकांनी एक हजार कोटी रुपयांहून जास्त रकमेच्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात चौदा खटले दाखल केले असल्याचं सीबीआयच्या अधिका यांनी सांगितलं आहे सीबीआयनं काल छापे घातलेल्या ठिकाणांमध्ये राज्यातल्या मुंबई ठाणे आणि पुण्याचा समावेश आहे

आवश्यकता नसताना ब याच आयटीआयमध्ये पन्नास कोटी रुपयांची उपकरणं खरेदी केल्याप्रकरणी विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या लक्ष्यवेधी सूचनेवर ते काल बोलत होते

मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची ही याचिका फेटाळून लावली होती

गुणतालिकेत न्यूझीलंडचे अकरा तर इंग्लंडचे दहा गुण असल्याने या सामन्यातला विजेता संघ उपांत्य फेरीत दाखल होईल पराभूत संघालाही उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी कायम असेल मात्र त्यासाठी परवा शुक्रवारी होणाऱ्या बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान तसंच शनिवारी होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल पाकिस्तान आणि श्रीलंका संघांचे अनुक्रमे नऊ आणि आठ गुण असल्यानं उपांत्य फेरीत प्रवेशाच्या त्यांच्या आशा कायम आहेत मात्र बांग्लादेश अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज संघांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे

पालखीचं आज द्पारच्या विसाव्यानंतर चांदोबाचा लिंब इथं पहिलं उभं रिंगण होणार आहे त्यानंतर पालखी तरडगाव मुक्कामी पोहोचेल संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती मुक्कामाहून सणसर मुक्कामाकडे प्रस्थान करेल पालखीचं उद्या बेलवडी इथं पहिलं गोल रिंगण होणार आहे

यावर्षी यात्रेच्या पहिल्या दोन दिवसात एकोणीस हजार आठशेहून जास्त यात्रेकरूंनी दर्शन घेतलं गेल्या सोमवारी सुरू झालेली ही शेहेचाळीस दिवसांची वार्षिक यात्री येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे